पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसानावर कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

स्थानिक विद्यार्थ्यांना मिहानमध्ये रोजगाराच्या विपूल संधी

सांगली आणि कोल्हाप्रातील प्रग्रस्ताना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं आपली तयारी सुरु केली आहे

मुंबईत म्ख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली प्रामध्ये ज्यांची घरं कोसळली आहेत त्यांनाही सरकार मदत करणार आहे ही घोषणा करून सरकरानं सांगली आणि कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे एक हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांनी जे काही पिक घेतलं असेलए त्यासाठी जे नियमाने कर्ज मिळतं तेवढं कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने ऊस लावला असेल तर त्याला जे जास्तीत जास्त कर्ज मिळतं ते माफ केलं जाणार आहे ज्यांनी कर्ज घेतलं नाही आणि तरीही त्यांच्या पिकाचं न्कसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे जी न्कसान भरपाई दिली जाते त्याच्या तिप्पट भरपाई राज्य सरकारतर्फे दिली जाणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं कोसळलेल्या घरांची प्नर्बाधणी करण्यात येणार आहे शिवाय ज्यांची घरं कोसळलेली आहेत त्यांना एक लाखाची अतिरिक्त मदतही केली जाणार आहे पाच ब्रास वाळू आणि पाच ब्रास मुरुमही दिला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

रोगराईए महामारी पसरु नये यासाठी तातडीची पावलं उचलली जात आहेत असेही त्यांनी स्पष्ट केलं ज्यांची घरं कोसळली आहेत आणि बांधणी सुरु करण्यात येणार आहे अशांना घर बांधून होईपर्यंत पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे म्हणजेच या कालावधीत त्यांना भाडे तत्वावर रहावे लागणार आहे

अनेक संस्था पुढे येऊन गावं दत्तक घेण्याचा विचार करत आहेत

घरासोबत पिण्याच्या पाण्याचं कनेक्शनए सांडपाण्याची व्यवस्थाए वीज प्रवठा या सगळ्या गोष्टीही कराव्या लागणार आहेत

प्रग्रस्त ग्रामीण भागातील वाहन गेलेली किंवा पडलेली घरे द्रुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल प्ररेषेच्या आतील न्कसान झालेल्या घरांनाही ग्रामविकास विभागाच्या निवासी अतिक्रमणे नियमान्क्ल करुन देण्याच्या योजनेंतर्गत इतरत्र घर बांधून देण्यासाठी मदत केली जाईल ग्रामीण भागात न्कसान झालेल्या घरांचा इत्यंभूत आराखडा आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषदांच्या म्ख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत दिली पूरग्रस्त भागातील कोल्हाप्ररए सांगलीए साताराए ठाणेए रत्नागिरीए सिंध्द्रर्गए नाशिकए जळगावए गडचिरोली आदी जिल्ह्यांचे म्ख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला

शिंदे यांनी आज दिली

त्ळशी मोठा प्रकल्प भरला असून चित्रीए जंगमहट्टीए घटप्रभा कोदे लघ्प्रकल्पए पाटगाव आणि जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले आहेत पंचगंगा नदीवरील राजारामए स्वेर् रुईए इचलकरंजीए तेरवाड आणि शिरोळ

सांगली जिल्ह्यात महापूरामूळे घाऊकए किरकोळ औषध विक्रेत्यांच्या द्कानात प्राचं पाणी गेल्याम्ळे औषधी साठा ओला झाला आहे ओला झालेला औषधी साठा उन्हामध्ये स्कवून त्याचा वापर किंवा वितरणाची शक्यता नाकारता येत नाही अशी औषधे वापरणे योग्य नसल्यानं व्यापक जनआरोग्याच्या दृष्टीनं त्यांची विक्री आणि वितरण करू नये अशी औषधे वापरल्यानंतर जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईलए असं आवाहन औषधी विषयक सहायक आय्क्त ध

जाधव यांनी केलं आहे भिजलेला औषध साठा रस्त्यावर आणि इतरत्र टाक् नये ज्या औषध दुकानातील औषधी साठा भिजलेला आहे त्यांनी त्यांच्या साठ्याबाबतच्या विमा परतावा बाबतची पूर्तता केल्यावर सदरचा साठा वितरकामार्फत उत्पादकास परत पाठवावा अथवा त्याची योग्यप्रमाणे विल्हेवाट लावावी असं आवाहनही जाधव यांनी केलं आहे साताराए संगलीए कोल्हापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीम्ळे पिकांचं मोठं न्कसान झालं आहे

अनिल बोंडे यांनी केलं कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी कराड तालुक्यातील मालखेड इथं बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला

अतिवृष्टी आणि प्रपरिस्थितीम्ळे पंपए ठिबक संच तसंच ट्रॅक्टर यांचेही न्कसान झाले आहे

जनावरांचं तसंच गोठ्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले

सी एल

याम्ळं विदर्भातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी नागप्रातच उपलब्ध झाल्या असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकए महामार्ग आणि जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्मए लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात सांगितलं मिहान येथील एच सी एल कंपनीच्या विस्तारित कॅम्पसच्या संदर्भातील सामंजस्य कराराचं हस्तांतरण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड आणि एच सी एल यांच्या दरम्यान झालं त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी एम ए डी सी

मिहानमध्ये स्वस्त दरात वीज उपलब्ध असल्याने उद्योग समृह मोठया प्रमाणात गुंतवणूक करत आहेत उद्योगस्नेही वातावरण निर्मितीम्ळे शैक्षणिक संस्था आणि रोजगार यांचा समन्वय आता नागप्रात साधता येत आहेए असं मत पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी मांडलं विगर बँकिंग वित्तपुरवठा संस्थांच्या मालमत्तांची तपासणी करण्याचा सध्या विचार नसल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे ते आज मुंबईत फिक्कीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बँकिंग परिषदेच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते

त्यामुळं बँकिंग व्यवस्थेमधल्या खेळत्या भांडवलाचा ओघ कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे समाजातील सामान्य आणि गरीब माणसाला पंतप्रधान आवास योजनेतून घर देण्याचा शासनाचा संकल्प आहे घरासोवतच पिण्याचं शुब्द पाणी आणि अन्य जीवनावश्यक सोयी नागरिकांना उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासक उदुगार केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमानं काल पंतप्रधान आवास योजनेतील घरकूलांची लॉटरी सोडत काढण्यात आली

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की पिण्याचं पाणी मल निस्सारण व्यवस्थेसह सर्व सुविधायुक्त ही घरं आहेत लॉटरी सोडत ही पारदर्शी पद्धतीनं होण्यासाठी ऑनलाईन सोडत काढण्यात येत आहे

ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार उन्मेश जोशी यांनाही ईडीनं नोटीस बजावती असुन जोशी आज ईडी समोर हजर झाले जोशी आणि ठाकरे यांनी भागीदारीत सुरू केलेल्या या व्यवसायातून ठाकरे बाहेर पडलेले आहेत

या परिषदेस केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत उपस्थित राहणार आहेत

पाण्याची उपलब्धता आणि त्याचे नियोजन हा या परिषदेचा महत्वाचा अजेंडा असून पाणी व्यवस्थापन सिंचन मामा तलावाचे खोलीकरण जलयुक्त शिवाराची कामं या महत्वाच्या बाबींवर या परिषदेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे सादरीकरण अपेक्षित आहे